तसंच परवडणाऱ्या शाश्वत गृह निर्मितीला चालना देणामध्ये योगदान देणाऱ्या म्हणजेच आशा आणि प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या वार्षिक प्रस्कारांची घोषणा ते करणार आहेत गृहनिर्माण क्षेत्रांत नव्या तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

कोरोना प्रतिबंधासाठी काम करणारे आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स परिचारीका आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लस देण्यात येणार आहे

लशीबाबत काम करणाऱ्या प्रशासकीय राष्ट्रीय तज्ञ गटानं तीन गटांमध्ये प्राधान्यक्रम ठरवला आहे

यासाठी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आवश्यक तयारी करावी अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत

फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावं लागणार आहे

कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे यानुसार न्यायाधीश डॉक्टर एस मुरलीधर ओडिशा उच्च न्यायालयाचे तर न्यायाधीश हिमा कोहली या तेलंगणच्या मुख्य न्यायाधीश असतील न्यायाधीश पंकज मिथल यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही निवडक ठिकाणांवरच लोकांना एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली होती न्यूझीलंड या देशानं सर्वप्रथम नववर्षाचं स्वागत केलं ख्राईस्टचर्च मधल्या हॅग्ले पार्क इथं मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली ऑस्ट्रेलियातही सिडनी ओपेरा हाउस आणि हार्बर पुलावर नयनरम्य आतषबाजी झाली

यंदा मात्र घरीच बसून दुरचित्रवाणीवरून हा कार्यक्रम पाहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं होतं तैवान आणि थायलंडमध्येही आतषबाजी करण्यात आली हॉंगकॉगमध्ये मात्र हा स्वागत सोहळा रद्द करण्यात आला होता इथले नागरिक सलग दुसऱ्या वर्षी या आनंदाला मुकले जपानमध्येही कोणत्याही मोठ्या सोहळ्याविनाच नववर्षाचं स्वागत करण्यात आलं भारतात स्वागत कोरोना परिस्थितीमुळं भारतातही नववर्षाचं स्वागत साधेपणानंच करण्यात आलं राजधानी दिल्लीमध्ये कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी नव्हती इथं रात्रीची संचारबंदीही लागू होती मुंबईसह महाराष्ट्रात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करत साधेपणानं नवीन वर्षाचं स्वागत केलं

बंगळूर पुणे आणि मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते

केरळमध्ये विविध कार्यक्रमांना नागिरकांचा थंडा प्रतिसाद मिळाला कोलकत्यात पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचं वाटप केलं पंजाबमध्ये नागरिकांनी अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराला भेट देत नव वर्षाची सुरुवात केली मोदी शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नवीन वर्ष जनतेला आरोग्यदायी आनंदाचं आणि समृद्धीचं जावो अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली गेल्या वर्षाची सुरुवात कोरोना साथीनं झाली होती आणि वर्ष संपत असताना लस तयार झाली असं सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या निर्यात धोरण निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात उत्पादनांवरच्या शुल्क आणि कर सवलत देण्याची योजना आजपासून सर्व निर्यात होणाऱ्या उत्पादनांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळं आतापर्यंत ज्या उत्पादनांना कर अथवा शुल्काचा परतावा मिळत नव्हता त्यांनाही तो मिळणार आहे सीमा शूल्क विभागाकडं निर्यातदारांच्या ज्या बँक खात्यांची नोंदणी असेल त्या खात्यांमध्ये हा परतावा दिला जाणार आहे हा परतावा आयातदारांच्याही खात्यांवर जमा करता येणं शक्य आहे या योजने अंतर्गत सवलतीचे दर लवकरच वाणिज्य विभागाकडून जाहीर केले जाणार आहेत माजी वाणिज्य आणि गृह सचिव जी

पिल्लई यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीवर हे दर अवलंबून असतील या समितीचा अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित आहे

दोनही देशांदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबत यावेळी कोरिअन सैन्यदलाचे चीफ ऑफ स्टाफ याँग शीन यांच्याशी चर्चा झाली जनरल मनोज नरवणे सध्या तीन दिवसांच्या कोरिया दौर्यावर आहेत नौदल प्रमुख नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी काल गुजरातमधल्या ओखा इथल्या आयएनएस द्वारका या नौदल तळाला भेट दिली यावेळी त्यांनी कामकाजाचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला त्यांनी नौसैनिकांशीही संवाद साधत त्यांच्या कामाचं कौतुक केल

त्यांनी देशासाठी अदम्य साहस आणि परिश्रम घेतले अशा शब्दांत मोदी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे कर्नल नरेंद्र बुल कुमार यांचे काल नवी दिल्ली इथं काल निधन झालं

त्यांचे पर्वत शिखरांप्रती असलेले प्रेमामुळे ते नेहमीच देशवासियांच्या स्मरणांत राहतील असंही मोदींनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे भारतीय सैन्यदलाच्या वतीनं नरेंद्र बुल कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली हवामान उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला असून हिमालयातील पश्चिम भागांत पुढील काही दिवसांत तापमानांत आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार